काल रात्री त्यांचं पार्थिव नवी दिल्लीहून पाटण्यात आणण्यात आलं होतं

कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचं पार्थिव काही काळ पाटण्यात लोक जनतांत्रिक पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होतं राष्टपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पासवान यांना श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शाह रविशंकर प्रसाद डॉ हर्षवर्धन आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटंबियांचं सांत्वन केलं होतं तसंच संसदेमध्येही पासवान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला

केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

केंद्रीय अर्थमंत्रालयानं सर्व करदात्यांनी या वाढलेल्या मुदतीचा लाभ घेत त्वरित विवरण भरून अंतिम क्षणी होणारी धावपळ टाळण्याचं आवाहन केलं आहे ज्या उत्पादकांचे आणि व्यावसायिकांचे एकूण उत्पन्न दोन कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना विवरण तर पाच कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांना सुधारणापत्रक भरणे आवश्यक आहे